मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेत ते काल बोलत होते

सुधारित कृषी कायद्यांची योग्य आणि पूर्ण माहिती शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असं पंतप्रधान म्हणाले या कायद्यान्सार शेतमाल खरेदी केल्यानंतर तीनच दिवसांत शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे खरेदीदाराला द्यावे लागणार आहेत या मुदतीत पैसे मिळाले नाहीत तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो संबंधित भागातल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याचा आत अशा तक्रारीचं निवारण करावं लागणार असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं या कायद्याचा वापर करून धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या भटाणे गावातले शेतकरी जितेंद्र भोई यांनी व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवली याची माहिती पंतप्रधानांनी दिली

या प्रयोगामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पहायला मिळेल आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले या तसंच अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा त्यांनी यावेळी गौरवानं उल्लेख केला आपला अमूल्य वारसा आंतरराष्ट्रीय टोळ्यांपासून जतन करण्यासाठी प्रयत्न वाढवले असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या कोविड लसीची चर्चा सुरु झालेली असली तरीही कोरोना विषाणू संसर्गाबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं आजही अत्यंत घातक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आपल्याला या संसर्गाविरुद्धचा आपला लढा पुढंही तेवढ्याच ताकदीनं सुरु ठेवायचा असल्याचं ते म्हणाले येत्या सहा डिसेंबरला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मुतींना अभिवादन करण्यासोबतच संविधानानं एक नागरिक म्हणून आपली कर्तव्यं पूर्ण करण्याची जी शिकवण आपल्याला दिली तिचं स्मरण करावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं

मराठा मोर्चाची काल प्ण्यात बैठक झाली त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली वीज महावितरण भरतीमध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना वगळल्याच्या विरोधात सर्व जिल्ह्यात वीज महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर परवा एक डिसेंबरला आंदोलन केलं जाणार असल्याचं कोंढरे यांनी सांगितलं

ते काल साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते ज्या समाजानं सत्तेत बसवलं तोच समाज सत्तेतून खाली उतरवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला मराठा समाजाच्या मोर्चांना उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चे काढण्यात येतात त्यामागे कोण असतं असा प्रश्नही उदयनराजे यांनी विचारला आहे

ते काल औरंगाबाद इथं पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते विविध स्तरावर सरकारला अपयश आलं असून स्वतचं अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्राकडे बोट दाखवलं जात असल्याचं सांगत सरकारविरोधी बोलणाऱ्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप दानवे त्यांनी केला महाआघाडीतल्या तीन पक्षांमध्ये धुसफूस सुरू असून अनेक घडामोडींवरून ती स्पष्ट होत असल्याचा दावा दानवे यांनी केला बियाणे महामंडळाच्या बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

महाविकास आघाडी सरकारची वर्षभरातील कामगिरी शून्य असल्याचं लोणीकर म्हणाले भारतीय जनता पक्ष बहुजनांचं नेतृत्व संपवत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी केला आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे राज्यात मुंबई उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांचं कामकाज उद्या मंगळवारपासून नियमितपणे सुरू होणार आहे सर्व न्यायालयांचे न्यायाधीश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरा वाजेपासून द्पारी दीड वाजेपर्यँत आणि द्पारी दोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस डी दिघे यांनी दिली

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रण आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलं आहे

छत्तीसगड मध्ये सुखमा इथं नक्षलवाद्यांनी शनिवारी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते उपचारांदरम्यान त्यांना वीरमरण आलं काल सायंकाळी नाशिक इथं त्यांच्या पार्थिव देहावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

पाच मतदार संघात होत असलेल्या या निवडण्कीसाठी उद्या मतदान होणार आहे सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पदवीधर तसंच शिक्षक मतदारांना मतदान करता येईल मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे कोरोना विषाणू बाधित मरदारांना शेवटच्या दोन तासात मतदान करता येईल दरम्यान या मतदानाकरता मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह आधार कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड पारपत्र शासकीय किंवा खासगी आस्थापनांनी दिलेलं ओळखपत्रशिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षक मतदारांना दिलेलं ओळखपत्र पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत अपंगत्वाचं मूळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रं प्रावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे

बदलेल्या परीक्षा केंद्रांबाबत मूळ परीक्षा केंद्रावर माहिती दिली असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अजित कुंभार यांनी सांगितलं

जालना जिल्ह्यात चार बीड जिल्ह्यात तीन औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर नांदेड जिल्ह्यात काल एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला

यानिमित्तानं नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रमातून गुरुनानक यांना अभिवादन केलं जात आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कौडगाव इथला टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत मंज्री घेवून केंद्राकडे शिफारस केली नसल्यामुळे रखडले असल्याचा आरोप त्यांनी केला येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत यासंदर्भात बैठक घेतली नाही तर मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करण्यात येईल असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे

सुरेखा भोसले असं मृत महिलेचं नाव असून काल सायंकाळी ही महिला शेतातून परतत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला गेल्या आठवडाभरातली ही तिसरी घटना आहे

तीन सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना दोन डिसेंबरला खेळला जाणार आहे

असा विक्रम करणारा कोहली हा नववा भारतीय खेळाड्र आहे